प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं नाक आणि तोंडाला मास्क लावावा एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं हात वेळोवेळी साबणाने ध्वावेत हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा

मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही माहिती दिली लसीकरण कार्यक्रमाबाबत आरोग्य विभाग नियोजन करत असून नागरिकांना याबाबत पूर्वसूचना देण्यात येईल त्यामुळे लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी करू नये असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं सध्या सिरम आणि भारत बायोटेक या कंपन्यांच्या लस उपलब्ध असून त्यांच्याशी सातत्याने चर्चा करून पाठप्राव्यानं जास्तीत जास्त लस उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिली दरम्यान या मोफत लसीकरणासाठी सुमारे दोन कोटी लसीच्या मात्रा खरेदी कराव्या लागणार असून त्यासाठीच्या खर्चाला राज्यशासनानं मंजूरी दिली असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं

मंत्रिमंडळ बैठकीनंतर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी एका खासगी व्रत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली कोविड संसर्ग रोखण्यासाठी टाळेबंदी आवश्यक असल्याचं सांगताना थोरात म्हणाले आपले जे नागरिक आहेत ते एकत्र आले की संसर्ग वाढतो आणि संसर्ग वाढू नये याकरता लॉकडाऊन अत्यंत महत्वाचा आहे लॉकडाऊनच्या काळामध्ये जे कोणी लक्षणे दिसतील त्यांना बाहेर काढून त्यांना औषधोपचार करणं लवकर बरं करणं हा धोरणाचा भाग आहे आणि म्हणून लॉकडाऊन हा काही काळाकरता वाढवावा लागेल

राजेंद्र शिंगणे यांनी विविध औषध निर्मिती कंपन्यांना प्रत्यक्ष भेट दिली आहे कंपन्यांनी उत्पादनात वाढ करावी असं आवाहन डॉ

सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली

या आगीनंतर अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या सहा रुग्णांसह इतर रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आल्यानंतर अतिदक्षता विभागातल्या चार रुग्णांचा मृत्यू झाला ग्रहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख तर जखमींना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत जाहीर केली दरम्यान या चार रुग्णांचा मृत्यू आगीत होरपळून झाला नाही तर दुसऱ्या रुग्णालयात हलवल्यानंतर हे रुग्ण दगावले असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे

तीन वेळा धारावी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले गायकवाड यांनी राज्य सरकारमध्ये आरोग्य वैद्यकीय शिक्षण सामाजिक न्याय कामगार उच्च आणि तंत्रशिक्षण अशा विविध खात्यांचा कार्यभार सांभाळला

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे ते वडील होत राज्य मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत म्ख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्र्यासह मंत्रिमंडळ सदस्यांनी गायकवाड यांना श्रद्धांजली अर्पण केली

दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून पालकमंत्री राजेश टोपे यांनी या प्रकल्पाचं उद्घाटन केलं

बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात प्राणवायू निर्मिती प्रकल्प कार्यान्वीत झाला आहे

त्यासाठी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे

या गावास नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांनी भेट देऊन संबंधित यंत्रणेतील लोकांचे आणि गावकऱ्यांचे अभिनंदन केले आहे

हे सिलेंडर उस्मानाबाद शासकीय रुग्णालयाला प्राप्त झाले आहेत

टाळेबंदीचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करुन गुन्हे दाखल करावेत अशा सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या ग्रामीण भागातला कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाय योजना करण्याच्या द्रष्टीनं जिल्हाधिकारी चव्हाण यांनी काल ग्रामीण भागातल्या तपासणी नाक्यांना भेट दिली नागरिकांनी जिल्हा सीमा बंदीच्या नियमांचं कटाक्षानं पालन करत स्वयंशिस्त पाळण्याचं आवाहन त्यांनी केलं

बंधाऱ्याच्या कामासह हरीण मोरांच्या हत्येची चौकशी करावी अन्यथा आत्मदहनाचा इशारा त्यांनी दिला होता अनेकदा मागणी करुनही वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोषींवर कारवाई केली नसल्यानं त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता याप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देविदास गीते यांच्यासह पाच संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात काल काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या पाचोड सानपवाडी कोडी बोळखा या भागात गारपीट झाली हिंगोली जिल्ह्यात औैंढा नागनाथ तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला जडगाव इथं वीड पडून एक म्हैस दगावली जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातल्या दुनगाव आणि टाका इथं वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला